शीख समाजाची सुरक्षा आणि हित जपण्यासाठी पाकिस्तान सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत असं आवाहन भारतानं केलं आहे ग्रु नानक देवजी यांचं जन्मठिकाण असलेल्या पवित्र शहरात अशा प्रकारची घटना घडावी हे निंदनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं आहे पवित्र ग्रुद्वाराचा अपमान करुन अल्पसंख्य शीख सम्दायावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतानं केली आहे नानक साहेब ग्रुद्वारा ही वास्तू आणि तिथल्या परिसराच्या स्रक्षेसाठी पाकिस्ताननं शक्य ते सर्व प्रयत्न करावेत असंही भारतानं म्हटलं आहे नानकाना साहेब ग्रुदवारात अडकलेल्या भाविकांना सुखरुपपणे बाहेर काढण्याची विनंती पंजाबचे म्ख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांना केली आहे शिवमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे त्या देशातील शिखांच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तान सरकारची असल्याचं ते म्हणाले दिल्ली शिख ग्रुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की पाकिस्तानातील शिखांना धमकावण्याच्या आणि त्यांचा छळ करण्याच्या सर्व प्रयत्नांना शिख समाज विरोध करेल

नवभारताच्या निर्मितीसाठी अभिनव तंत्रज्ञान आणि त्याचा प्रसार करण्याच्या दृष्टीने तर्कश्दध विचारधारा अंगीकारणं आवश्यक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या यशावर भारताची यशोगाथा अवलंबून आहे असं त्यांनी सांगितलं देशाचा जलदगतीनं विकास घडवण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवोन्मेष स्वामित्व हक्क उत्पादन आणि भरभराट या चार तत्वांवर वाटचाल करण्याचं आवाहन त्यांनी शास्त्रज्ञांना केलं आहे अंतराळ क्षेत्रातल्या यशस्वी वाटचालीनंतर शास्त्रज्ञांनी आता खोल समुद्रातल्या शोधकार्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं भारतीय जनता पार्टीनं नागरिकत्व सुधारणा कायदयाबाबत जनजागृती करण्यासाठी पणजी इथं एका रॅलीचं आयोजन केलं होतं भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नइडा यांनी या रॅलीला संबोधित केलं हा कायदा क्णाचेही अधिकार हिरावून घेणार नाही शेजारी देशांमधल्या धार्मिकृष्ट्या पीडितांना मानवतेच्या ृष्टीकोनातून मदत करणं हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विरोधी पक्ष या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप त्यांनी केला नागरिकत्व सुधारणा कायदयाविषयी भाजपाचं उदयापासून सुरु होत असलेलं देशव्यापी जनजागृती अभियान यशस्वी करण्यासाठी उत्तर प्रदेश भाजपानं नियोजनपूर्ण आखणी केली आहे राज्यातले अनेक मंत्री नेते आणि पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत

हिवाळ्यात जोरदार हिमवृष्टीमुळे मार्ग बंद होत असल्यानं लेह लडाखमधे जीवनावश्यक वस्तूंचा त्टवडा भासू नये यादृष्टीनं या वस्तूंची ने आण करण्यासाठी लेह पर्वतीय परिषदेनं विशेष व्यवस्था केली आहे याअंतर्गत परिषदेनं लष्कराशी संपर्क साधून भाज्या अन्नपदार्थ आणि इतर वस्तूंच्या हवाई वाहत्कीसाठीचा करार केला आहे

साहित्य हा लोकांचा सर्वात मोठा मित्र आहे असं ते यावेळी म्हणाले नवी दिल्ली जागतिक मेळावा हा आशियातला सर्वात मोठा मेळावा असून सहाशेहून अधिक प्रकाशक यात भाग घेतात असं ते म्हणाले सध्या जगाला दहशतवादाचा सामन करावा लागत असून गांधीर्जींची सत्य आणि अहिंसेची शिकवण सर्वांनी आचरणात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

आज जागतिक ब्रेल दिवस आहे

अंध आणि दृष्टिबाधित लोकांना मानवाधिकार प्रदान करणं आणि संवादाच्या क्षेत्रात ब्रेल लिपी विषयी जनजागृती करण्याच्या हेतूनं आजचा दिवस विशेष कार्यक्रमांनी साजरा केला जातो आजच्या ब्रेल दिनानिमीत प्णे अंधजन मंडळाच्या तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या ग्लाब रोहिदास कांबळे आणि कविता गवळी या दोन विद्यार्थ्यांनी प्णे आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात बातम्यांचं वाचन केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इराणचा कमांडर कासीम सोलेमानी मारला गेल्याच्या घटनेचा बदला घेऊ अशी धमकी इराणनं दिली आहे

इराकची राजधानी बगदाद इथल्या अमेरिकी दुतावासावर इराण समर्थक निदर्शक आणि अतिरेक्यांनी हल्ला केला होता

सोलेमनी हा अमेरिकेच्या सुरक्षेच्या तसंच स्थानिक हिताच्यादृष्टीनं मोठा धोका होता त्यामुळे त्याला मारण्याचा निर्णय योग्यच होता असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनीही ट्रम्प यांच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे सोलेमानी यांनी अमेरिकेचे सैनिक आणि राजनैतिक अधिकाऱ्यांची हत्या करण्याची योजना आखली होती असा आरोपही ओब्रायन यांनी केला आहे दरम्यान सोलेमानी याच्या हत्येचा सूड घेण्याची इराणनं दिलेली धमकी म्हणजे चूकीचं पाऊल असल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे अमेरिका आणि इराणनं आपसातला तणाव अधिक न वाढवता संयम राखावा असं आवाहन भारतानं केलं आहे दोन्ही राष्ट्रांमधल्या वाढत्या तणावामुळे जागतिक शांततेला धोका पोहोचत असल्यानं परिस्थिती अधिक चिघळू नये याची काळजी घ्यावी असं भारतानं म्हटलं आहे मध्यपूर्व आशिया क्षेत्रातली शांतता स्थैर्य आणि स्रक्षेला अत्य्च्च प्राधान्य द्यायला हवं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे